ईशान्य भागानं प्रत्येक क्षेत्रात विकास केला तरच नव्या भारताचा उदय शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या दौ यावर असताना सांगितलं नागरिकत्व विधेयकामुळे आसाम आणि ईशान्येकडच्या जनतेच्या हिताला कोणतीही बाधा येणार नाही अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली आसाममधल्या चंगसारी क्वें जाहीर सभेत ते बोलत होते योग्य चौकशीनंतर आणि राज्यसरकारांनी केलेल्या शिफारशीनंतरच नागरिकत्व बहाल केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं शेजारी देशांमधे अल्पसंख्याक असलेल्यांना तिथल्या अत्याचारामुळे देश सोडावा लागला असेल तर त्यांना निवारा देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले

आसाममध्ये त्यांनी विविध प्रकल्पाच्या कामाचं भूमिपूजन केलं गुवाहाटी जवळ चंगसारी कें अनेक विकासकामांच्या कोनशिलेचं अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं यात गुवाहाटी शहराला उत्तर गुवाहाटीशी जोडणाऱ्या ब्रम्ह्मपुत्रा नदीवरच्या एक हजार सहाशे मीटर लांबीच्या सहा पदरी पुलाच्या प्रकल्पाचाही समावेश आहे पूर्वोत्तर गॅस ग्रीडची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात आली कामरुन कछार हैलाकांडी आणि मरीमगंज जिल्ह्यांमध्ये नागरी गॅस वितरण जाळ्यांच्या प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभही त्यांनी केला

आसामच्या विकासासाठी योगदान देणा या महापुरुषांना मोदी यांनी जाहीर सभेत आदरांजली वाहिली त्यांनी डॉक्टर भूपेन हजारिका यांचाही गौरवपूर्ण उल्लेख केला हजारिका यांनी आपल्या संगीत आणि गीतांनी संस्कृती तसंच कलाक्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले सीबीआयनं आज आपल्या शिलाँगच्या कार्यालयात कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची चिटफंड घोटाळा प्रकरणी चौकशी सुरु केली ही चौकशी तीन टप्प्यांमधे होणार असल्याचं आधिकाऱ्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी राजीव कुमार यांना सीबीआय समोर चौकशीला हजर राहून सहकार्य करण्याचं आदेश दिले होते अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि एकात्मिक भाग असल्याचं भारतानं आज स्पष्ट केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याबद्दल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर भारतानं हे स्पष्टीकरण दिलं भारतीय नेते जसे देशाच्या त्रिर भागांचा दौरा करतात तसंच वेळोवेळी अरुणाचल प्रदेशचाही दौरा करतात असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं

या प्रकरणात विषबाधा झाल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी अनेकांची प्रकृती अधाप गंभीर आहे रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत आपल्या कुटुंबात महिला सर्वात जास्त सर्जनशील असल्यानं केंद्र सरकारनं महिलांना केंद्रस्थानी ठेवल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं ते आज मुंबईत हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या योजनांची सुरुवात करताना बोलत होते योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचं ते म्हणाले हिरकणी महाराष्ट्राची योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी व्यवसायाबाबत सुचवलेल्या कल्पना तालुकास्तरावर आणि त्यातील काही जिल्हापातळीसाठी निवडल्या जातील असं प्रभू यांनी सांगितलं जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धेतल्या विजेत्या महिलांना प्रधानमंत्री राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल असं प्रभू यावेळी म्हणाले राफेल विमान खरेदी कराराबद्दलचे सर्व आरोप आज केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी फेटाळले देशाच्या जनतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विधास आहे असं त्यांनी सांगितलं ते मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते

प्रधानमंत्री त्यांच्या मंत्रीमंडळातल्या मंत्र्याचं ऐकतात आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यांवर सखोल विचार करतात आणि हे सल्ले आत्मसातही करतात असं गोयल म्हणाले पश्चिम बंगालच्या ममता बनर्जी सरकारवर गोयल यांनी टीका केली तिथं अनागोंदी सारखी स्थिती निर्माण झाली असून जनता या सरकारला सत्तेवर पुन्हा येऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला समाज माध्यमांवर नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणविषयक मुद्यांवर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय समितीपुढे यायला नकार देत असल्याच्या वृत्तावर बोलायला मात्र गोयल यांनी नकार दिला या विषयावर बोलायचा अधिकार राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा सभापती यांनाच असल्याचं त्यांनी नमूद केलं राजस्थान सरकारनं गुर्जर आंदोलन कर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी तीन मंत्र्यांची एक समित गठित केल आहे आंदोलन कर्त्यांनी गुर्जर समाजाला पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई दिल्ली रेल्वेमार्गावर आंदोलन केलं असून यामुळे या रेल्वेमार्गावरची वाहतुक विस्कळीत झाली आहे उत्तरप्रदेशातल्या प्रयागराज ििं सुरु असलेल्या कुंभमेळयात उद्या वसंतपंचमीच्या दिवशी तिसरं शाहीस्नान होणार आहे या शेवटच्या शाहीस्नानासाठीची तयारी पूर्ण झाल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे सर्वच महत्वाच्या आखाडयांचे साधू उद्या पहाटे त्रिवेणी संगमावर स्नान करतील

या संघटनेनं हवालाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप या संघटनेवर ठेवण्यात आला आहे या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या संघटनेचा प्रमुख निझामुद्दीन याला दिल्लीत अटक केली या संघटनेनं हवालाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि संयुक अरब अमिरातीमधून पैशांचे गैरव्यवहार केले

अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आज केंद्रीय मंत्री अरुण जेटली नवी दिल्लीत परतले

जेटली यांच्या अनुपस्थितीत रेल्वे आणि कोळसा मंत्री पियूष गोयल यांनी अर्थमंत्रालयाची सूत्रं स्वीकारली आणि अर्थसंकल्प सादर केला जम्मू कश्मिरच्या बारामुल्ला कुपवाडा बांदीपूरा आणि गंदरबल जिल्ह्यांमधे तीव्र हिमस्खलनाचा शिरा चंदीगढच्या हिम अभ्यास संस्थेनं दिला आहे तर अनंतनाग कुलगाम बुडगाम आणि कारगिल भागात मध्यम स्वरुपाच्या हिमस्खलनाचा ध्वारा देण्यात आला आहे दरम्यान जवाहर बोगद्यातलं बचावकार्य संपलं असून या ठिकाणाहून बेपत्ता पोलिस कर्मचा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला

अफगाणिस्तानच्या गझनी भागात करण्यात आलेल्या एका हवाईहल्ल्यात तालिबानी दहशतवादी प्रमुख ठार झाला असून त्याचे काही साथीदार जखमी झाले आहेत गझनी प्रांताचे शासकीय प्रवक्ते अरेफ नुरी यांनी ही माहिती दिली जमाल खिल भागात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी हे हवाई हवले करण्यात आल्याचं ते म्हणाले न्यूझीलंडच्या हॅमिल्टन श्वे उद्या भारतीय पुरुष त्याचबरोबर महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडबरोबरच्या टी ट्वेंटी मालिकेतले आपले शेवटचे सामने खेळणार आहे महिला संघाचा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता तर पुरुष संघाचा सामना दुपारी साडेबारा वाजता सुरु होणार आहे